आठ मार्चपासून अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला सुरवात होईल दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही दिवसात जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकारनं आव्हानांचं संधीत रुपांतर केलं असून यंदाचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या सरकारनं अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतुर्दीमध्ये कपात केल्याचा विरोधकांचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावला

कामगार मंत्रालयानं या प्रकरणी लक्ष घालून ही रक्कम कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये वर्ग करावी अशी मागणी खासदार जलील यांनी केली बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी कोविड काळात खासदार निधी निलंबित ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केला खासदारांना स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास कामांसाठी काही प्रमाणात खर्च करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी डॉ मुंडे यांनी केली अतिव्रष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती मदत निधीमधून तात्काळ मदत करावी अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे ते काल लोकसभेत शून्य प्रहारात बोलत होते

परंतु केंद्र सरकारकडून मदत मिळाली नसल्याकडे निंबाळकर यांनी लक्ष वेधलं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पेट्रोल डीझेलच्या वाढत्या किमतीकडे लक्ष वेधलं इंधनावरचं उत्पादन शुल्क कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी राऊत यांनी केली नाशिकच्या खासदार भारती पवार यांनी कोविड काळातल्या कृषीपंपांच्या वीज बील थकबाकीप्रकरणी गावांची वीज खंडीत केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला ही कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी खासदार पवार यांनी केली

प्ण्यात ते काल वार्ताहरांशी बोलत होते

देहू आळंदी ते पंढरपूरदरम्यान संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवला जात असल्याचं ते म्हणाले मुंबई पुणे महामागोला सुरत इथून बाह्यवळण रस्ता काढून नाशिक अहमदनगर सोलापूर मार्गे दक्षिण भारताला जोडण्यासाठी भूसंपादन सुरु असल्याचंही ते म्हणाले दरम्यान औरंगाबादसह जालना जिल्ह्यातून जाणारा समृध्दी महामार्ग जालना मार्गे नांदेडला जोडण्यात येणार असून यासाठी सध्या तपशीलवार प्रकल्प अहवाल डी पी आर तयार होत असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद इथं दिली

काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठकीत ते बोलत होते शहरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे होणार नाहीत यांची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली स्वच्छ आणि सुंदर शहर निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने ग्णवत्तापूर्ण विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्ह्यातल्या नगर परिषदा आणि नगर पचायंतीच्या बैठकीत शिंदे यांनी दिले शहरातील सातारा देवळाई भागाच्या विकासासाठी सध्या पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितलं शिंदे यांच्या हस्ते काल औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शहरातील बालाजी नगर इथं शिंदे यांच्या हस्ते शिवसेनाप्रम्ख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि रक्तदान शिबीराचं उद्घाटनही करण्यात आल

तोपखाना केंद्राच्या उमराव मैदानावर सकाळी दिमाखदार दीक्षांत सोहळा झाला तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर जे

गोराया यांनी पथ संचलनाचं निरीक्षण करत नवसैनिकांचा गौरव केला सैनिकांनी नेहमीच सैनिक धर्म पाळावा आणि भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा असं आवाहन ब्रिगेडियर गोराया यांनी यावेळी केलं

यात बीड इथं पाच औरंगाबाद दोन आणि परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह महसूल तसंच अन्य विभागातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे लातूर इथं पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे तसंच अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोविड लस घेतली ही लस सुरक्षित असून सर्वांनी लस टोचून घेण्याचं आवाहन निखील पिंगळे यांनी केलं ते म्हणाले मी कोविडची लसं घेतली आणि मी अगदी बरा आहे सर्वांना देखील माझं हेच आवाहन राहील अत्यंत सुरक्षित लस आहे आणि जशीजशी आपल्याला संधी मिळेल उपलब्धता होईल आपल्या सर्वांनी देखील कोरोनाच्या लसीचा फायदा लवकरात लवकर घ्यायचा आहे

ते काल नांदेड इथं विद्यापीठात विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांना संबोधित करीत होते राज्यात सहा ठिकाणी प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार आहे यामध्ये नांदेड मुंबई कोल्हापूर अमरावती पुणे आणि नागपूर या विद्यापीठांचा समावेश असल्याचं सामंत यांनी सांगितलं विद्यापीठ परिसरात गणितीयशास्त्र संकूलाच्या विस्तारित इमारतीचं तसंच श्री ग्रुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातल्या औद्योगिक यंत्रमानव निर्मिती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण आणि सामंत यांच्या उपस्थितीत काल करण्यात आलं

शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे हा उद्देश ठेवून राज्यातल्या शेवटच्या गावातून ही योजना राबवत असल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं यासाठी सर्कल निहाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबीराचं आयोजन करून सरकारी योजनांशी निगडित अडचणी सोडवल्या जातील असं पवार यांनी सांगितलं

जी एम संस्थेच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या बी

अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या राखी तांबट हिला प्रदान करण्यात आलं या पारितोषिक वितरणाचं हे पहिलच वर्ष असून या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले एम जी एम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते

काल भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला सलामीवीर रोहीत शर्मानं शानदार शतक झळकावलं

या मोहिमेत चार लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला परभणी महानगर पालिकेनं मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीच्या थकबाकीवरच्या दंडात शंभर टक्के सूट जाहीर केली आहे नागरिकांनी या महिनाअखेरपर्यंत मालमत्ता कर नळपट्टी भरून या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र महात्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद ट्रिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं काल औरंगाबाद इथं घेण्यात आलेल्या पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते या केंद्रांची पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी झाल्यास पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील तसंच सर्व कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्रांचं एक नेटवर्क तयार होईल असं मत हाडवळे यांनी व्यक्त केलं पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हरकर यांनी यावेळी बोलताना राज्याचा पर्यटन विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये या क्षेत्रातल्या लाभार्थी घटकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन केलं राज्यातल्या हस्तकला आणि हातमाग कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची दारं खुली झाली आहेत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांनी फ्लिपकार्ट सोबत न्कताच याबाबत करार केला आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात झालेल्या या सामंजस्य करारानुसार आता पैठणी साडी हिमरु शाली अशा वेगवेगळ्या वस्तूंची जागतिक पातळीवर विक्री करता येईल हस्तकला आणि हातमाग कारागिरांनी त्यांच्या वस्तु या आॅनलाईन विक्री व्यासपीठावर विक्रीसाठी ठेवल्या तर पहिल्या सहा महिन्यापर्यंत फ्लिपकार्ट कडून कोणतही कमिशन आकारण्यात येणार नाही